देशात आणि परदेशातही गांधीजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी अहमदाबाद इथं साबरमती आश्रमाला भे देऊन एकदाच वापरात येणा या प्लासिक्रिपासून आश्रमाला मुक्त करण्याच्या मोहिमेत सहभागी होतील

गांधीजयंतीनिमित्त राज्यात सर्वत्र स्वच्छता अभियानासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातल्या जनतेला स्वच्छता वृक्षारोपण तसंच परोपकारी कृतींमधून महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्याचं आवाहन केलं आहे माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांनाही आज जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात येत आहे

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दक्षिण कराडमधून तर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र धीरज देशमुख यांना लातूर ग्रामीण मधून उमेदवारी दिली आहे मुंबईत गोरेगावमधून ज्येष्ठ पत्रकार युवराज मोहिते अंधेरीतून जगदीश अमीन दहिसर मधून अरुण सावंत शिवडीतून उदय फणसेकर यांना उमेदवारी दिली आहे

त्यात माहीम मधून नितीन सरदेसाई यांच्या ऐवजी संदीप देशपांडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे दोहा डें सुरु असलेल्या जागतिक अध्येलेटिक्स स्पर्धेत काल भारताचा अविनाश सावळे पुरुषांच्या तीन हजार मीटर अडथळ्याच्या शर्यतीच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला

या दौऱ्यातला हा भारताचा सलग चौथा विजय आहे भारतातर्फे अमित रोहिदास आणि सिमरनजीत सिंह यांनी प्रत्येकी एक गोल केला तर बेल्जियमतर्फे कप्तान फेलिक्स डेनायर यानं एकमेव गोल केला भारत आणि बेल्जियम यांच्यात उद्या पुन्हा लढत होणार आहे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या कसोष्त क्रिकेठ सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरूवात होणार आहे विशाखापट्टणम इथं आज सकाळी साडेनऊ वाजता मालिकेतला पहिला सामना सुरू होईल आकाशवाणीवरून हिंदी आणि इंग्रजी भाषेत या सामन्याचं धावतं समालोचन प्रसारित होणार आहे